तात्याराव लहाने यांना राजर्षी शाहू पुरस्कार तर औरंगाबादच्या एमजीएम अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर सुधीर गव्हाणे यांना इंटरनॅशनल अॅकॅडमी प्रस्कार जाहीर

महाराष्ट्र प्रद्षण नियंत्रण मंडळाद्वारे निश्चित केलेल्या हरीत आणि केशरी प्रवर्गातल्या उद्योगांचा यात समावेश आहे या उद्योगांना पूर्व उभारणी बांधकाम चालू करणं उत्पादन सुरु करण्यासाठी लागणारे विविध परवाने मैत्री कक्षाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे

आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक यांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला त्यानुसार आशा स्वयंसेविकांना दरमहा कमाल दोन हजार रुपयापर्यंत तर गट प्रवर्तकांना तीन हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येतील

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल ही माहिती दिली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमांचं पालन करुन सलून उघडण्यास परवानगी दिल्याचं ते म्हणाले सलूनमध्ये न्हावी आणि ग्राहकांना सॅनिटायझर आणि मास्क वापरणं बंधनकारक असेल तसंच एक नॅपकिन एकाच ग्राहकासाठी वापरावा असंही त्यांनी म्हटलं आहे

कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही वर्गांच्या प्रलंबित परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी या दोन्ही मंडळांसह केंद्र सरकारकडून न्यायालयाला ही माहिती देण्यात आली या परीक्षा नंतर घेतल्या जातील असं सीबीएसईकडून सांगण्यात आलं

दरवर्षीप्रमाणे दोन विषयांच्या परीक्षेत एका दिवसाचं अंतर ठेवावं ही बाब विचारात घेऊन हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे कोविड विषयक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक आजपासून महाराष्ट्र गुजरात आणि तेलंगणा या तीन राज्यांचा दौरा करणार आहे

ते काल सामाजिक संपर्क माध्यमातून बोलत होते यासाठी एक लाख किट्स विकत घेतल्या जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं अवघ्या साडे चारशे रुपयात होणाऱ्या या चाचणीचा अहवाल तासाभरात मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली

कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकार रेमडेसीवीर आणि फॅविपीरावीर यासारख्या प्रतिजैविक औषधींची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहे ही औषधी महाग असल्यामुळे राज्य सरकार स्वतः खरेदी करत असल्याचं टोपे म्हणाले याशिवाय कोविड रुग्णांना नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिका मनमानी रक्कम आकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत याची दखल सरकारनं घेतली असून रुग्णवाहिकेसाठी प्रति किलोमीटर दर निश्चित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

त्याचं भाडं ठरवायचं आणि त्या मोफत पध्दतीनं कोविडच्या पेशंटस्ला वहन करण्यासाठी वापरायचे जे लोक खाजगी चालवतीलच त्या लोकांनीसुध्दा कोणताही दर लावून चालणार नाही

यामध्ये रहेमानिया कॉलनी छावणी कटकट गेट नूतन कॉलनी सईदा कॉलनी भारत नगर नॅशनल कॉलनी मुजीब कॉलनी रोशन गेट देवळाई मदनी चौक फाजलपुरा आणि खुलताबाद इथल्या दोन रुग्णांचा समावेश आहे

कोरोनामुक्त झालेल्या दहा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं

या मुलीच्या संपर्कातल्या व्यक्तींचं विलगीकरण करण्यात आल आहे

लातूर शहरातल्या वाल्मिकी नगर इथं चार माऊली नगर विठ्ठल नगर विवेकानंद चौक आझाद चौक एम आय डी सी इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे धानोरा इथले दोन सारोळा रावणगाव नई आबादी आणि चौब्रा इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे

सलगरा इथं दोन तुळजापूर तालुक्यातल्या हंगरगा आणि वानेगाव इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

हा रुग्ण परभणी तालुक्यातला पाथरा गावचा असून या गावाला पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रशासनानं जाहीर केले आहे

वाशिम जिल्ह्यात काल सहा बाधित रुग्ण बरे झाले

मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे औरंगाबाद इथले लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी औरंगाबादमध्ये करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली खासदार डॉ भागवत कराड खासदार इम्तियाज जलील तसंच सर्व आमदारांनी विविध सूचना करत प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असं सांगितलं खासगी रुग्णालयाकडून कोरोना विषाणू बाधित रुग्णांकडून जास्तीची रक्कम आकारली जात असेल तर त्याबाबत परीक्षण करण्यासाठी महानगरपालिकेनं स्वतंत्र अधिकारी नेमावा अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली

जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रूग्ण बरे होण्याचं प्रमाण हे वाढत्या संसर्गातही चांगलं आहे याच पद्धतीने संसर्गाला रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण तयारीनिशी सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसंच वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रेशा प्रमाणात खाटांची ऑक्सिजनची डॉक्टर्स आणि इतर पूरक गोष्टींची तयारी ठेवण्याबाबत देसाई यांनी संबंधितांना निर्देश दिले

या कार्यक्रम श्रंखलेच्या द्सऱ्या टप्प्यातला हा तेरावा भाग आहे रविवारी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होईल

या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळबाग लागवड ठिबक आणि तुषार सिंचन शेततळे शेततळे अस्तरीकरण कांदाचाळ आदी योजनेतल्या कामांची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ तुकाराम मोटे यांनी शेतकऱ्यांनी लाभ घेतलेल्या विविध योजनांची माहिती पालकमंत्र्यांना दिली बांधावर खतं बियाणे प्रवठा या मोहिमेतंर्गत शेतकरी गटांनी खरेदी केलेल्या खताच्या गाडीलाही देसाई यांनी हिरवा झेंडा दाखवला

उदगीर इथं यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते

परभणी शहरास पाणीपुरवठा करणारी जुनी पाईपलाईन बंद करून लवकरच नवीन पाईपलाईनवरून पाणीप्रवठा करण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी नवीन पाईपलाईनवर अधिकृतपणे नळ जोडणी करून घ्यावी असं आवाहन महापालिकेनं केलं आहे परभणी जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोना विषाणू चाचणीची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे त्यामुळे आता अवघ्या चार तासात संशयित रुग्णांचे अहवाल प्राप्त होत आहेत यापूर्वी जिल्ह्यात ही सुविधा नसल्यामुळे नांदेडवर अवलंबून राहावे लागत होते नांदेडहून अहवाल येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागत असे

धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पडळकर यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून त्यांच्या प्रतिकात्मक प्रतळ्याचं दहन करण्यात आलं जालना इथं अंबड चौफुली परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या प्रतिकात्मक प्तळ्यासह फोटोला जोडे मारा आंदोलन करून निषेध व्यक्त केला औरंगाबाद इथंही क्रांतीचौक परिसरात अशाप्रकारे आंदोलन करण्यात आल

तात्याराव लहाने यांना जाहीर झाला आहे ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काल ही घोषणा केली

युनिकॅरेबियन बिझनेस स्कूल युनिव्हर्सिटी ऑफ द कॉमनवेल्थ कॅरेबियनतर्फे हा पुरस्कार दिला जातो

कालपासून सुरू झालेल्या या संचारबंदीच्या काळात वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकानं भाजी बाजार आदी सर्व व्यवहार बंद राहणार आहेत विनाकारण बाहेर दिसल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

हिंगोली उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी या भागाला भेट देवून कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळलेला परिसर प्रतिबंधित केला या भागातील रस्त्यांवर पोलीस कर्मचारी आणि ग्रामसेवकांना पहारा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

काल सकाळच्या सुमारास ही घटना घडली अग्निशमन दलाने काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती तहसीलदार छाया पवार यांनी दिली दरम्यान आमदार नारायण कुचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी बदनापूर तहसील कार्यालयास भेट देऊन नुकसानीची पाहणी केली

बदनापूर आणि अंबड तालुक्यात दुधना सुकना पारनदीच्या पुराचे पाणी शेतात शिरल्यानं काही ठिकाणी पिकांसह जमिनी खरडून गेल्या

अंबड तालुक्यातल्या धनगरपिंप्री रोहिलागड जामखेड सुखापुरी तसंच बदनापूर तालुक्यातल्या रोषगाव शेलगाव या मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे

या पावसामुळे त्या भागातले शेतकरी समाधान व्यक्त करत आहे